राज्य सरकारनं सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठे सूरु करावीत अभाविपची मागणी आता सविस्तर बातम्या राज्य कोविड स्थिती राज्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांपेक्षा कमी राहिली आहे हिंगोली जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही बरे झालेल्या रुग्णांची संख्या काल नवीन रुग्णांच्या द्प्पट होती मुंबई ठाणे रायगड नगर नंदुरबार पुणे रत्नागिरी कोल्हापूर जालना बुलढाणा नागपूर आणि चंद्रपूर वगळता इतर कोणत्याही जिल्ह्यात मृत्यूची नोंद झाली नाही

हिंगोलीसह परभणी आणि गडचिरोली जिल्ह्यातही कमी रुग्णांची नोंद झाली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये केवळ तीन रुग्णांची नोंद झाली

आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक मूत्यू मुंबई जिल्ह्यात झाले असून गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी मृत्यू झाले आहेत

देशातली इतर राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सातत्यानं घट होत असताना केरळसह महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण अद्याप फारसं कमी झालेलं नाही त्यामुळे साह्य करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे महाराष्ट्रासाठी पाठविण्यात येणाऱ्या पथकामध्ये राष्ट्रीय रोगनियंत्रण संस्था आणि नवी दिल्ली इथल्या आर एम एल रुग्णालयामधील तज्ज्ञांचा समावेश आहे दोन्ही राज्यांमध्ये पाठविण्यात येणारी ही पथकं राज्यांच्या आरोग्य विभागांशी समन्वय साधून काम करतील आणि दररोजच्या स्थितीचा आढावा घेतील रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्याच्या दृष्टीनं तातडीच्या उपाययोजना सुचविणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं ही कामं ही पथकं करणार असल्याचं केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान केंद्राच्या या निर्णयाचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केलं आहे

उद्धव ठाकरे कोरोनानं सगळ्या जगाला ठप्प केलं तरी आपल्याला प्ढील वाटचाल कशी करावी लागणार आहे ते शिकवलं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं महाराष्ट्र शासन आणि ऑब्झव्हर रीसर्च फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीनं आयोजित कुलाबा संवाद या परिषदेच्या उद्घाटनात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते कोरोनानं आपल्याला पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची ते शिकवलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं कोरोना काळात आपल्याला विकासाकडे एका वेगळ्या दृष्टीनं पाहण्याची संधी मिळाली आहे कोरोनावर औषध नसलं तरी केवळ ऑक्सिजन देऊन अनेकांचे प्राण वाचले आहेत त्यामुळे पुढील काळात ऑक्सिजनचे किती महत्व असणार आहे आणि पर्यावरणाची आपल्याला किती काळजी घ्यावी लागणार आहे ते समजलं असंही ते म्हणाले अभाविप आंदोलन राज्य सरकारनं सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठे सुरु करावीत या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या लातूर शाखेतर्फे दयानंद महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र इथं काल आंदोलन करण्यात आले राज्यामध्ये कोरोना परीस्थितीनंतर सर्व मंदिरं शाळा रेल्वे मद्यालये नियमित स्रु करण्यात आली आहेत पण अजुनही सर्व वरिष्ठ महाविद्यालय बंदच आहेत अनेकदा निवेदने देऊनही महाविद्यालये सुरु करण्यासाठी कोणतीही कार्यवाही केलेली नाही म्हणून अभाविपतर्फे हे आंदोलन करण्यात आले ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे येत्या मार्च महिन्यापासून अनेक विद्याशाखांच्या परीक्षा सुरु होणार आहेत तरी महाराष्ट्र शासन अजूनही महाविद्यालय सुरु करण्याचा विचार करत नाही सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत कुलगुरूनी महाविद्यालय सुरु करण्याची मागणी केली होती अनेक विद्यापीठांनी त्यांच्या बैठकांमध्ये महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रस्ताव पारित करून राज्य शासनाला पाठवले आहेत विद्यापीठाने दर्शवलेल्या तयारीवर देखील महाविकास आघाडी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही म्हणून अभाविप लातूर शाखेतर्फे लातूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या प्रवेश द्वारावर आंदोलन करण्यात आले यादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना अटक करुन त्यांची तत्काळ सूटका केली

सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी लोकसभेत काल एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आरोग्य सेवा कर्मचार्यां च्या कार्यक्षमतेची अप स्किलिंग करण्याच्या उद्देशाने तसेच यामध्ये योगदान देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली असल्याचं गूर्जर यांनी यावेळी सांगितलं

कोरोनाकाळात जम्बोचे योगदान उल्लेखनीय असल्याची भावना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली जम्बो सेंटर बंद करण्यात आल्यानंतर काल प्ण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत हेाते कोरोना काळात प्ण्यासह राज्यभरातील रूग्णांना उपचार देणारे जम्बो सेंटरमधील सर्व रूग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे कोरोना प्रार्द्भाव कमी झाल्याने हे सेंटर बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि पुणे महापालिकेन घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर या सेंटरमध्ये रूग्णसेवा देणा या विविध घटकांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी राजेश देशमुख महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते

राज्य सरकारनं सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठे सुरु करावीत अभाविपची मागणी याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं कोरोनाविरुद्धचा हा यशस्वी लढा आपल्याला यापुढेही चालू ठेवायचा आहे म्हणून स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमरुकार